जयंत नारळीकर यांची पुण्यात भेट घेऊन त्यांना संमेलनाचं निमंत्रण दिलं आपल्यासारखा वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने हे साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला नवा आयाम देणारे ठरेल असं भूजबळ यांनी नारळीकर यांच्याशी संवाद साधताना सांगितलं लसीकरण पुणे विभागातील लसीरकणाचा पहिला टप्पा आता पूर्ण होत असून दुस या टप्प्याचं लसीकरणही स्रू झालं आहे

संजय देशम्ख यांनी दिली आहे बीआरटी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पी एम पी एम एल चा स्वारगेट ते कात्रज रस्त्यावरील बीआरटी मार्ग नूतनीकरणानंतर उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे न्तनीकरणानंतर कात्रज स्वारगेट बीआरटी मार्गात दहा बस थांबे करण्यात आले असून प्रवाशांच्या माहितीकरता दिशादर्शक फलक लावले आहेत

लवकरच यामध्ये स्वयंचलित दरवाजे आयटीएमएस यंत्रणेद्वारे अद्ययावत फलक लावले जातील अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेंद्र जगताप यांनी आज दिली वैकंठ प्ण्यातील वैक्ठ स्मशानभूमीतील समस्या संवेदनशीलपणे सोडवण्यात येतील अशी ग्वाही पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिली आहे विद्युत दाहिन्यांची द्रुस्ती अंतर्गत रस्ते डांबरीकरण स्क्रबरची द्रुस्ती आदी कामांबाबत तातडीनं कार्यवाहीचे आदेश खेमनार यांनी दिले आहेत रखवालदारांची संख्या वाढवून नवीपेठेच्या बाजूचा आणि एस एम जोशी पुलाच्या बाजूचा रस्ता खुला करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं

त्यात भाजपचे सहा राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे त्यामुळे स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे प्राणी बचाव पथक जंगलाऐवजी चुकून मानवी वस्तीत येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या सूखरूप सूटकेसाठी स्वतंत्र प्राणी बचाव पथकं स्थापन करण्याचा निर्णय वन विभागाच्या पुणे मंडळानं घेतला आहे पूणे जुन्नर भोर आणि सोलापूर या मंडळातील चारही विभागात ही पथकं कार्यरत असणार आहेत गेल्या काही दिवसांत प्ण्यासारख्या शहरात वन्य प्राण्यांच्या प्रवेशाम्ळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता आत्तापर्यंत या प्राण्यांच्या सुखरूप सुटकेसाठी वन विभागाला पोलीस आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या मदतीवरच अवलंवून राहावं लागत होतं मात्र आता वन विभागातर्फे तयार होणाऱ्या या पथकांमधील सदस्यांना प्राण्यांच्या सुटकेसाठी आवश्यक विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे टेमघर टेमघर धरणाच्या द्रुस्तीसाठी धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत आहे शहराला खडकवासला वरसगाव पानशेत आणि टेमघर या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो वरसगाव पानशेत आणि टेमघर या तीन धरणांमधून टप्प्याटप्याने शहरासाठी पाणी खडकवासला धरणात सोडले जाते

त्याची एकूण क्षमता पावणेचार टीएमसी आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा हा लढा यापुढेही यशस्वीपणे सुरु ठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार